राज्यात सरकार स्थापनेचा पेच अदयाप कायम असून शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यासंदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक नवी दिल्ली सुरु होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवार प्रफुल्ल पटेल अजित पवार तर काँग्रेसतर्फे अहमद पटेल मल्लिकार्ज्न खर्मे पृथ्वीराज चव्हाण हे नेते या चर्चेत सहभागी झाले आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सावध पवित्र्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं येत्या श्क्रवारी आपल्या आमदारांची आणि वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावली असून पुढच्या कृती कार्यक्रमाबाबत शिवसेनेचे अध्यक्ष उदधव ठाकरे या बैठकीत बोलण्याची शक्यता आहे राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विनाशर्त संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी माजी केंद्रीय कृषी मंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे पवार यांनी आज दिल्लीत संसद भवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेट घेऊन या मागणीचं निवेदन सादर केलं या पावसामुळे सोयाबीन ज्वारी बाजरी मका या धान्यपिकांसह कांदा टमाटा आदी भाजीपाल्याचंही मोठं न्कसान झाल्याचं पवार यांनी म्हटलं आहे

नवीन हंगामासाठी शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने कर्जही उपलब्ध करून दयावं आणि खासगी सावकारांपासून शेतकऱ्यांची सुटका करावी अशी मागणीही पवार यांनी या निवेदनातून केली आहे

पाच सदस्यांचं हे पथक राज्याच्या विविध भागात पाहणी करून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून नुकसानाचा आढावा घेणार असल्याचं राज्य आपती व्यवस्थापन विभागाच्या सूत्रांनी सांगितल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे राज्यभरात सुमारे एक कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांचं चौऱ्याण्णव लाखावर हेक्टरवरच्या पिकांचं न्कसान झालं आहे माजी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्कसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दहा हजार कोटी रुपये मदत जाहीर केली होती

वसंत प्रतिष्ठानच्या नेतृत्वात केलेल्या या आंदोलनाम्ळे यवतमाळ प्सद मार्गावरची वाहतूक तासभर खोळंबली

ध्ळे जिल्हा परिषद आणि ध्ळे शिरपूर साक्री शिंदखेडा या चारही पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडण्कांची घोषणा झाली आहे त्यामुळे जिल्ह्यात पून्हा एकदा आचारसंहिता लागू झाली आहे

नाशिकमधे भाजपाकडे बहमत असलं तरी फाटाफ्टीची शक्यता तसंच शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या एकत्र येण्याने चुरस वाढली आहे मनसेनं अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही

या सुवर्णमहोत्सवी इफ्फीसाठी भारतीय आणि जागतिक चित्रपटसृष्टीतल्या अनेक ता यांनी हजरी लावली माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं की भारतीय संस्कृतीची ताकद भारतीय चित्रपटांनी जगभरात पोहोचवली आहे चित्रपट उदयोगाच्या विविध गरजांसाठी सरकारनं एका खिडकी पद्धत स्रु केली आहे दृष्टी दोष बाधितांसाठी अधिक चित्रपट काढावे असं आवाहन त्यांनी निर्मात्यांना केलं या झगमगत्या सोहळ्यात सुपरस्टार रजनीकांत यांना ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या उपस्थितीत सुवर्ण महोत्सव विशेष गौरव प्रस्कार जावडेकर यांनी प्रदान केलं केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री बाबुल स्प्रियो गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे यांच्यासह अनेक मान्यवर सोहळ्याला उपस्थित होते नरेंद्र दाभोळकर हत्येप्रकरणी सीबीआयनं आज पूणे सत्र न्यायालयात प्रवणी आरोपपत्र दाखल केलं आरोपी संजीव प्नाळेकर आणि विक्रम भावे यांच्यावर सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी ही आरोपपत्रं दाखल केली आरोपींपैकी विक्रम भावे येरवडा त्रुंगात असून संजीव प्नाळेकर जामीनावर आहे घरक्ल घोटाळा प्रकरणात काराग़हात असलेले माजी मंत्री स्रेश जैन यांना प्रकृतीच्या कारणास्तव मुंबई उच्च न्यायालयानं आज जामीन मंजूर केला

जागतिक बाजारात नकारात्मक कल असताना तसंच रुपयाची सातत्यानं घसरण होत असतानाही मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं आज सलग दस या दिवशी नवा उच्चांक नोंदवला

महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन प्रतिष्ठान आणि संयुक्त राष्ट्रांच्या बाल आपत्ती निधी युनिसेफ भारत शाखा यांच्या वतीनं बालहक्क रक्षण हे उदिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आलं आहे

अमरावती जिल्ह्यातल्या आदिवासी विदयार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करता येण्यासाठी आदिवासी विकास विभागानं अमरावती इथं ई वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी गाडगेनगर भागात इमारत उभारली जाणार असून त्याकरता एक कोटी रुपयांच्यावर खर्च येणार आहे

राज्यात मध्य महाराष्ट् आणि विदर्भाच्या काही भागात गेल्या दोन दिवसात तापमानात सरसरीच्या तूलनेत किंचिंत घट झाल्याची नोंद हवामान विभागानं कि आहे